पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं पोर्त्गालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सुसा यांच्याशी चर्चा केली

ग्ंतवणूक दळणवळण बंदरं सांस्कृतिक तसंच औद्योगिक बौद्विक मालमत्ता आणि योग या क्षेत्रांत उभय देशांमधलं सहकार्य वृद्धींगत करण्याच्या हेतून हे करार करण्यात आले आहेत असं कुमार यांनी सांगितलं मार्सेलो यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली भारत आणि पोर्त्गालमधले आर्थिक संबंध वुद्धींगत होत असल्याचं कोविंद यांनी या भेटीनंतर सांगितलं दोन्ही देशांमधल्या व्यापार एक अब्ज डॉलर्सहन अधिक वाढला असल्याचं ते म्हणाले संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्रक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी आपला पाठिंबा असल्याचं मार्सेलो यांनी यावेळी स्पष्ट केलं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज नवी दिल्ली इथं रिजर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डाच्या संचालकांशी आर्थिक अंदाजपत्रकानंतरची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी बँकांकड्रन कृषी क्षेत्रासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बँका लक्ष ठेवून आहेत तसंच आजच्या बैठकीत बँकाच्या विलिनीकरणाबाबत कुठलिही चर्चा झाली नाही अशी माहिती दिली

द्रसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांनी आपली प्रलंबित देणी लवकरात लवकर फेडण्याकरता निधीची व्यवस्था करायला हवी असं मत भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी व्यक्त केलं आहे

त्यासंदर्भात बातमीदारांनी विचारलेल्या प्रश्नाला रजनीश क्मार काल मुंबईत उत्तर देत होते कोणत्याही दूरसंचार कंपनीने स्टेट बँकेकडे कर्जासंबंधी संपर्क साधलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस ई च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून स्रु झाल्या आहेत

केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातल्या विविध प्रस्तावांचा पाठप्रावा करणाऱ्या राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्ष पदावर खासदार अरविंद सावंत यांची निय्क्ती करण्यात आली आहे विदर्भात उपलब्ध असणारा कच्चामाल आणि कौशल्य यांच्या आधारे या भागात स्क्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग स्थापन होणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागप्रात केले

याप्रसंगी विकास सूक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग विकास संस्थेचे संचालक डॉ

पार्लेवार खादी विकास आणि ग्रामोद्योग महामंडळाचे एस कापसे एग्रोव्हिजनचे संयोजक रवी बोरटकर उपस्थित होते विदर्भातील काप्स उत्पादक क्षेत्रांमध्ये स्फूर्ती योजनेअंतर्गत क्लस्टर मंजूर झाले आहेत महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संशोधन संस्था वर्धा दवारे निर्मित सोलर चरख्यांम्ळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असून खादी पासून तयार होणाऱ्या जीन्सच्या कापडाला सुद्धा मागणी मिळत आहे असे गडकरी यांनी सांगितले

एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत

पीक कर्ज न मिळालेल्या पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे केंद्र शासनाच्या वित्तीय विभागाकडून याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत

राज्य भरांमधून श्रींचे भक्त दर्शनासाठी आले होते

एम एस कंपनीकड्रन नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीच्या परिसरात द्रषित पाणी सोडले जात असल्याने आजूबाजूच्या शेतीचे न्कसान होत असल्याची तक्रार होत आहे याबाबत तात्काळ कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती इथं दिले कंपनीकडून द्रषित पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री ठाक्र यांनी काल नांदगावपेठ एम आय डी सी ला भेट दिली आणि पाहणी केली तसेच यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमानुसार शाळा शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रीया अधिक आनंददायी आणि स्लभ होण्यासाठी काही नवोपक्रम राबविण्यात येत आहे त्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होत आहे

अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था रविनगर इथं अधिव्याख्याता डॉ बालमनी नंदाला यांचेशी संपर्क साधावा खवलेमांजर या देशभर आढळणाऱ्या आणि निसर्गसाखळीतल्या महत्त्वाच्या प्राण्याच्या खवल्यांकरिता मोठ्या प्रमाणावर त्याची तस्करी होत असल्यानं हा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी धोक्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथली सह्याद्री निसर्गमित्र संस्था गेली चार वर्ष खवलेमांजर संवर्धन प्रकल्प राबवत आहे त्यामध्ये चिपळूण ताल्क्यातल्या ड्गवे या गावानं चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी दिली या गावानं जागतिक खवलेमांजर दिन थाटात साजरा केला ग्रामस्थांनी खवलेमांजराच्या प्रतिकृतीची ढोलताशांच्या गजरात मिरवणुक काढली खवलेमांजराला देवाचं स्थान देऊन त्याच्या संरक्षणासाठी एकवटणारं हे अशा प्रकारचं पहिलंच गाव आहे उदया महामेट्रो मिहान मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना मिहान इथं जाण्याकरिता महामेट्रोच्या वतीने विशेष मेट्रो गाड्यांची व्यवस्था सिताबर्डी इंटरचेंज येथून खापरी मेट्रो स्टेशनपर्यत करण्यात आली आहे मॅरेथॉन संपल्यावर सीताबर्डी स्टेशनच्या दिशेने परतीवर असलेल्या स्पर्धकांना मेट्रोच्या नियमित सेवेचा लाभ घेता येईल

मध्ये महाकार्ड देखील खरेदी करू शकतात अखिल भारतीय समंवयित जवस आणि मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविदयालय अंतर्गत नागप्रच्या क्ही ताल्क्यात शिवनी किन्ही इथं जवस आणि मोहरी पीक शेती दिन कार्यक्रम प्रकल्प प्रम्ख आणि जवस पैदासकार डॉ बिना नायर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जवस आणि मोहरी या पिकांचे भविष्यातील महत्व सांगून या पिकांच्या औषधी गुणधर्माबद्दल माहिती दिली

अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित महाविदयालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांनासुद्धा अन्दान मिळणार असल्याची माहिती बहजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयात प्रस्ती संबंधीच्या सेवा आणि उपचार न मिळू शकणाऱ्या गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रस्ती खर्चात वाढ करण्याचा निर्णय कर्मचारी राज्य विमा महामंडळानं घेतला आहे हा भत्ता सध्याच्या पाच हजारांऐवजी सात हजार पाचशे रुपये इतका असेल असं महामंडळाच्या काल झालेल्या बैठकीत कामगार आणि रोजगारमंत्री संतोष क्मार गंगवार यांनी सांगितलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत देशभरात सुरू असलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे या अंतर्गत महाराष्ट्र ओडिशा ही जोडी राज्य असून ओडिशाच्या नृत्य संस्कृती आणि महाराष्ट्राच्या नृत्य परंपरेबद्दल आकाशवाणीसोबत बोलताना प्रो